नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच नगराध्यक्ष आणि महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली तरतूद रद्द होणार आहे आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जाईल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवत यामुळे घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं ही सुधारणा म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय असल्याचं दरेकर म्हणाले मतदानानंतर हे विधेयक बहमतानं संमत झाल

आगामी शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं मलिक यांनी सांगितलं यासंदर्भात सर्व बाबी तपासूनच सरकार निर्णय घेईल असं सांगत मागास समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं

ते काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याची अधिक प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकास कामं करायला बांधील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

पाटील सुंदर गाव प्रस्कार योजना असं नाव देण्यात आलं आहे ग्रामविकास मंत्री हसन मृश्रीफ यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली

मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी आर

नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात येत नसल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी याबाबत बोलताना इतरमागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी हा मुद्दा केंद्राकडे सर्वाँनी मिळून लावून धरावा अशी मागणी केली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात एका शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा पाठप्रावा करावा अशी मागणी केली

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शिक्षक सदस्य विक्रम काळे यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती यासंदर्भात समिती नेमण्यात आली असून या समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या अर्जात पाटील यांनी यासंदर्भोत पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ तत्काळ गठीत करून त्या घटनापीठाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय द्यावा अशी विनंती केली मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा प्रकारे टिकवण्यात येईल याचा खुलासा करावा असंही पाटील यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद महापालिका निवडण्कीच्या अनुषंगानं काल पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या या निवडणुकीत महाआघाडीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या

कुसुमाग्रज काव्यप्रस्कार काव्यसमीक्षक डॉ अक्षयक्मार काळे यांना तर कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यप्रस्कार कवी दिनकर मनवर यांना समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अकरा हजार रुपये रोख सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

यंदा प्रस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार डॉ अरुण शिंदे रमाकांत देशपांडे आणि निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा समावेश आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अच्युत बन आणि प्रस्कार समितीचे निमंत्रक डॉ सुरेश सावंत यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली अकरा हजार रुपये रोख सन्मानपत्र सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या पंधरा मार्चला नांदेड इथं एका विशेष समारभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

श्रीकांत यांनी स्थगिती दिली आहे पाणी न सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु होतं जिल्हाधिकाऱ्यांनी काल आंदोलनकर्त्यांची बैठक घेतली त्यावेळी हा निर्णय घेतला नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाणी पिण्यासाठी पुरेल असं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले संबंधित यंत्रणेनं प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले

बाजार समितीचे सचिव एस

काळे यांनी काल एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली केंद्रावर कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कापूस साठवण्यासाठी जागेची अडचण येत असल्याचं काळे यांनी या पत्रकात नमूद केल

सहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती

संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आलं

थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थे हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो

परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या शांताबाई नखाते विद्यालयाच्या वतीनं काल विज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष भावना नखाते यांनी यावेळी केलेल्या भाषणात चौकस बुद्धीच्या बालकांना योग्य वातावरण तसंच संधी निर्माण करून दिल्यास ते वैज्ञानिक बनू शकतात असं मत व्यक्त केलं

मर्चंट बँकेच्या जिल्ह्यात आठ शाखा आहेत

मराठवाड्यासारख्या द्ष्काळग्रस्त क्षेत्रात हवामानातल्या बदलामुळे जे पर्यावरणात बदल होत आहेत त्याला लढा देण्यासाठी बांबूची लागवड आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं

दरम्यान ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ड्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे